अमेरिका लवकरच भारताशी व्यापार करार करेल असं ट्रंप यांनी यावेळी सांगितलं दोन्ही देशांमधे व्यापारविषयक बोलणी प्रगतिपथावर असून व्यापारातल्या अडचणी दूर करण्यासाठी तसंच दोन्ही बाजूंनी व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यापार पँकेज तयार करण्याचे प्रयत्न दोन्ही देश करत आहेत असं ट्रंप यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं तर पेट्रोनेट कंपनीनं केलेल्या कराराबाबत मोदी यांनी समाधान व्यक्त केलं

कश्मीरप्रश्वी भारत आणि पाकिस्तान लवकरच तोडगा काढतील असा विधास डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केलाय पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबाबत ट्रंप म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी याबाबत पाकिस्तानला जोरदार आणि स्पष्ट संदेश दिला असून दहशतवाद्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मोदी सक्षम आहेत मुंबईत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकातच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेस पक्षानं केला आहे काँप्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या आरोपाचा खुलासा करावा अशी मागणी केली महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी सक्तवसुली महासंचालनालयानं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरांविरुद्ध मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल केला आहे

काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मुंबईसह राज्यात बऱ्याच ठिकाणी कालपासून पावसाचं पुनरागमन झालं असून कोकणात सिंधूदर्द जिल्ह्यात तसंच कोल्हापूर सांगली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडला सांगलीत कडेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून नांदणी नदीवरचा पूल पाण्याखाली गेला आहे गुहागर विजापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आज पहाटे मुंबई आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला